मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जुन्या धारती आणि चाळींच्या प्नर्विकासासाठीच्या त्रिपक्षीय करारनाम्यावर केवळ एक हजार रुपये तिकं मुद्रांक शुल्क आकारलं जाईल असा निर्णय या बैठकीत झाला

नाशिक मधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील वैधानिक आणि शासन मंजूर पदावर कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू करायला मंत्रीमंडळानं मंजूरी दिली याशिवाय सहकार विभागाच्या अधि अर्थसहाय्य योजनेसंदर्भात निर्णय झाला

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम आणि महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आर्मी लॉ कॉलेज स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या बक्षीसपत्राच्या दस्ताचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे पार्शेल यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा त्यांनी याआधीच काँग्रेसप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दिला आहे औरंगाबाद िक्षेत्रवाडी भागात आठ हेक्ट्रिमध्ये म्हाज अर्थात गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाची दीड हजार सदनिकांची योजना लवकरचं सुरु करणार असल्याचं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे

देवळाई खिल्या म्हाडाच्या वसाहतीला पाणी पुरवठा योजनेसाठी दोन कोशी रुपये निधीची घोषणा त्यांनी यावेळी केली

आज झालेल्या सोडतीमधल्या यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरच्या अर्जदारांची नावं म्हाडाच्या संकेतस्थळावर आज संध्याकाळी सहा वाजता जाहीर केली जाणार असल्याचं म्हाडानं नमुद केलं आहे

चालू शैक्षणिक वर्षात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना वेद्यकीय पदव्युत्तर आणि दंतवेद्य अभ्यासक्रमासाठी दहा िके आरक्षण द्यायच्या राज्यसरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती यासंदर्भात चालू शैक्षणिक वर्षाकरता कोणत्याही न्यायालयात कोणतीही याचिका दाखल करता येणार नाही असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हालें आहे वंचित बह्जन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत योजलेलं सामाजिक समिकरण औरंगाबाद वगळता तिरत्र यशस्वी झालं नाही मात्र आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमधे मुस्लिम मतंही वंचित बहुजन आघाडीकडे वळतील असा विद्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे ते आज अकोला िं बातमीदारांशी बोलत होते

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात पेनुर लहान क्रि गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करणारी सात वाहनं आणि काही दुचाकी पकडण्यात आल्या गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी विश्वभर गावंडे यांनी ही कारवाई केली पकडलेल्या दोषींना सुमारे साडे दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे उस्मानाबाद छिं श्रीतुळजा भवानी खरीप हंगामपूर्व कृषी प्रदर्शनाचं उद्वाजि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते काल झालं उद्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा गंगाखेड आणि पालम या ठिकाणी काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला

नांदेड जिल्ह्यातही काल वातावरणात बदल झाला थंड वारे आणि पावसाच्या तुरळक थेंबामुळे हवेतली ऊष्णता कमी झाली